दुष्काळाचा आढावा धेण्यासाठी आचारसंहितेचा कोणताही अडसर नाही तसंच राज्यातले निवडणुकांचे सर्व टप्पे झाल्यामुळे दुष्काळी स्थितीचा सामना करण्यासाठी आवश्यक कामं करण्याकरिता निवडणूक आयोगाकडे परवानगी मागितली आहे असं मुख्यमंत्र्यांनी यावेळी वार्ताहरांना सांगितलं पालकमंत्र्यांना जिल्ह्याचा आढावा घेण्याचे आणि चाराछावण्यांना भेटी देण्याच्या सूचना दिल्या असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं दुष्काळकालीन उपाययोजनांसाठी राज्य सरकार तयार आहे

जायकवाडी धरणात मृतसाठा भरपूर असून सध्या ते पाणी वापरता येईल असं मुख्यमंत्री म्हणाले

दरम्यान गडचिरोलीत नक्षलवाद्यांनी काल केलेल्या हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांना मानवंदना देण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस महसूलमंत्री सुधीर मुनगंटीवार केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहिर गडचिरोलीला खाना झाले आहेत दरम्यान राज्याचे पोलिस महासंचालक सुबोध जयस्वाल यांनी आज सकाळी जांभूरखेडा येथील घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली

जाळपोळ प्रकरण बांधकाम विभागाशी संबंधित असल्यानं या विभागाचे वरिष्ठ अधिकारीही गडचिरोलीत आले आहेत

सीबीएसई अर्थात केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या बारावीच्या परीक्षेचा निकाल आज जाहीर झाला

मंडळाच्या अध्यक्ष अनिता करवाल यांनी आज दिल्लीत बातमीदारांना ही माहिती दिली सांगली जिल्ह्यात या हंगामात बेदाण्याचं विक्रमी अठरा हजार गाड्यांचं उत्पादन झालं आहे

केवळ दोन महिन्यात आवक वाढली असुन दर वाढले आहे मात्र आवक वाढल्यामुळे दर कमी होण्याची शक्यता शेतकऱ्यांना वाटू लागली आहे

फानी चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर देशाच्या तीनही संरक्षण दलांना अतिदक्षतेचा श्राारा देण्यात आला आहे

हे चक्रीवादळ ज्या ठिकाणांहून जाणार आहे त्या सर्व ठिकाणी अन्न पिण्याचं पाणी औषधं आणि ज्विर आवश्यक सुविधा पोचवण्याचे निर्देश केंद्रीय सचीव पी के सिन्हा यांनी संबधित यंत्रणांना दिले आहेत देशातल्या जनतेला लक्ष्य करणाऱ्या दहशतवादी संघटना आणि त्यांच्या म्होरक्यांना कायद्यानं शिक्षा व्हावी यासाठी आंतरराष्ट्रीय मंचांद्वारे प्रयत्न चालूच ठेऊ अशी भूमिका भारतानं घेतली आहे संयुक्त राष्ट्राच्या सुरक्षा परिषदेनं जैश ए मोहम्मदचा म्होरक्या मसुद अजहरला आंतरराष्ट्रीय दहशतवादी घोषीत केल्याचं स्वागत करताना परराष्ट्र व्यवहारमंत्रालयाचे प्रवक्ते रवीश कुमार यानी भारताची भूमिका स्पष्ट केली दहशतवादाचा बिमोड करण्यासाठी हे महत्त्वाचं पाऊल ठरणार असून याकरता भारतानं केलेल्या प्रयत्नांना मोठं यश मिळाल्याचं त्यांनी सांगितलं

चंद्रपूरमधे पुढले पाच दिवस तुरळक ठिकाणी उष्णतेची तीव्र लाट राहण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे अकोला अमरावती चंद्रपूर नागपूर आणि वर्धा जिल्ह्यातही काही ठिकाणी उष्णतेची लाट राहण्याचा अंदाज आहे